तेआजजम्मूकाश्मीरच्याजनतेलाआय्ष्मानभारतयोजनेचालाभमिळावा यासाठीआय्ष्मानभारतयोजनेचंविस्तारीतस्वरूप प्रधानमंत्रीजयसेहतयोजनेचाद्रदृश्यप्रणालीच्यामाध्यमातूनप्रारंभकेल्यानंतरबोलतहोते

जम्मू काश्मीरचाविकासहीसरकारचीप्राथमिकताअसल्याचंप्रधानमंत्रीयावेळीम्हणाले

आकाशवाणीआणिद्रदर्शनच्यासर्ववाहिन्या आकाशवाणीचंसंकेतस्थळआणिमोबाईलएप तसंचआकाशवाणी डीडीन्यूज वरून प्रधानंत्रीकार्यालयआणिमाहितीप्रसारणमंत्रालयाच्यायुट्युबवाहिन्यांवरूनहीयाकार्यक्रमाचंथेटप्रसारणकेलंजा णारआहे आकाशवाणीवरयाकार्यक्रमाच्याहिंदीभाषेतल्याप्रसारणानंतर लगेचचप्रादेशिकभाषांमधलाअन्वादप्रसारितकेलाजाईल प्रादेशिकभाषांमधल्याअन्वादाचंप्नःप्रसारणरात्रीआठवाजताहोणारआहे खासगीक्षेत्राच्यासहकार्यानंकेंद्रसरकारच्यास्किलइंडियाकार्यक्रमालाचालनादेणाऱ्यामुंबईतल्याभारतीयकौश ल्यसंस्थेच्यापहिल्याप्रशिक्षणकार्यक्रमाचंउदघाटनकेंद्रीयकौशल्यविकासआणिउद्योजकतामंत्रीडॉ महेंद्रनाथपांडेयांनीन्कतंचऑनलाईनमाध्यमातूनकेलं

महेंद्रनाथपांडे यावेळी म्हणाले पायाभूतस्विधाक्षेत्रातल्याविकासासाठीसरकारपूर्णपणेकटीबद्धअसल्याचकेंद्रीयरस्ते महामार्गआणिसूक्ष्म लघ्आणिमध्यमउद्योगमंत्रीनितिनगडकरीयांनीसांगितलआहे

प्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांच्यादृष्टीतलाआत्मनिर्भरभारतआणिआणिदेशालापहिल्याक्रमांकाचीजागतिकअर्थव्य वस्थाबनवण्याच्याउद्दिष्टाबद्दलहीगडकरीयांनीमाहितीदिली देशातकुटीरोदयोगतसंचसूक्ष्म लघ्आणिमध्यमउद्योगानाचालनादेण्यासाठीकेंद्रसरकारसर्वतोपरीपावलेउचलतअसल्याचगडकरीयांनीसां गितल आजरात्रीसव्वानऊवाजताश्रोतेएफएमगोल्डवाहिनीच्यास्पॉटलाईटयाकार्यक्रमातनितीनगडकरीयांचीसंपूर्ण म्लाखतऐक्शकतील आत्मनिर्भरभारताचंध्येयगाठण्यासाठीदेशालालोकमान्यटिळकांच्याकर्मयोगाचीगरजआहे असंराज्यपालभगतसिंहकोश्यारीयांनीम्हटलंआहे तेकालमंबईतलोकमान्यटिळकयांच्याप्ण्यतिथीच्याशताब्दीवर्षानिमितआयोजितगीताजयंतीकार्यक्रमातबो लतहोते लोकमान्यटिळकांनीत्यांच्यागीतारहस्ययाग्रंथातभगवदगीतेचाअर्थकर्मयोगान्सारसांगितलाआहे आजकर्मकरण्याचीमोठीआवश्यकताआहे त्यासाठीपरिश्रमआणित्यागकरणंगरजेचंअसल्याचंराज्यपालयावेळीम्हणाले

अॅक्सिसबँकेच्यामाध्यमातून कोविडआणिस्वच्छभारतअभियानासाठीउभारण्यातआलेल्याटेक्नोपर्प लनियंत्रणप्रणालीचंई उदघाटन देखील यावेळी झालं

डेन्मार्क नेदरलँड्स ऑस्ट्रेलिया बेल्जियमयादेशांनीहीत्यांच्याकडेअसेरुग्णआढळल्याचंसांगितलंआहे

दक्षिणआफ्रिकेतआढळलेलाकोरोनाविषाण्चानवाप्रकारहाअधिकसंसर्गजन्यअसल्याचाब्रिटनसरकारचादावा दक्षिणआफ्रिकेचेआरोग्यमंत्रीवेलींनीमाखीजेयांनीकालफेटाळ्नलावला आमच्यादेशातआढळलेलाविषाणूचाप्रकारहाब्रिटनमध्येआढळलेल्याप्रकारापेक्षाअथवा कोरोनाविषाणूच्याइतरकोणत्याहीप्रकारापेक्षाअधिकसंसर्गजन्यअसल्याचाप्रावानाही असादावामाखीजेयांनीकेला

आशियाखंडातलीसर्वातमोठीझोपडपट्टीम्हणूनओळखल्याजाणाऱ्यामुंबईतल्याधारावीभागातकालकोरोनाचा एकहीनवारुग्णआढळूनआलानाही गेल्याएकएप्रिलरोजीधारावीतकोरोनाचापहिलारुग्णआढळूनआलाहोता

गेल्यादहावर्षांतलीविक्रमीकापूसखरेदीगतहंगामातशासनाकडूनझाल्याच्यापार्श्वभूमीवरयंदाहीमोठ्याकापूस खरेदीच्यापूर्वतयारीआणिनियोजनासाठीराज्याच्यामहिलाआणिबालविकासमंत्रीयशोमतीठाकूरयांनीपणनम हासंघाच्यापदाधिकाऱ्यांशीचर्चाकरतपरिपूर्णनियोजनकरायचेनिर्देशदिले जिल्ह्यातकोरोनाप्रतिबंधकउपाययोजनाराबवतअसतानाशेतकरीहिताचेनिर्णयआणियोजनांचीअंमलबजाव णीहीभरीवपणेव्हावीयासाठीत्यांनीसततपाठप्रावाकेला पणनमहासंघाच्यासबंधकापूसखरेदीच्यादृष्टीनेज्याअडचणीअसतील त्यांचाशासनाकडेपाठप्रावाकरण्यातयेईल असंठाकूरयांनीयावेळीसांगितले

अलिबाग काल अलिबागच्यासमुद्रकिनारयावरठेवण्यातआलेलाहारणगाडापर्यटकांचंआकर्षणठरणार असून यारणगाडयाम्ळेअलिबागबरोबरचरायगडचीदेखीलशानवाढणारअसल्याचंजयंतपाटील यावेळी म्हणाले

लोणार जळगावजामोद आणिसंग्रामपूर ताल्क्यातूनमात्रद्सऱ्यादिवशीहीएकहीउमेदवारीअर्जदाखलझालानाही

त्याआधी ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला